अभियानाचं माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं उद्घाटन नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत काँप्रेस तसंच डावे पक्ष जनतेत गैरसमजुती पसरवून हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या कायद्याच्या नावावर हे पक्ष मुस्लिम जनतेच्या मनात भय उत्पन्न करत आहेत असा आरोप झारखंडमधल्या साहेबगंज जिल्ह्यात घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी केला फोडाफोडीचं राजकारण करण्यात काँप्रेसचा हातखंडा असून हे सर्व पक्ष राजकीय कारणासाठी मुस्लिम जनतेचा वापर करत आहे अशी टीका प्रधानमंत्र्यांनी केली नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकावर विपरित परिणाम होणार नसून नागरिकांनी त्याबाबत चिंता करु नये अशी ग्वाही त्यांनी दिली महाविद्यालयातल्या तरुणांनी सरकारच्या धोरणांबाबत वादविवादाद्वारे लोकशाही मार्गानं त्यांची मतं मांडावीत असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेण्याची सूचना सरकारला करावी अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यासाठी बारा विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणा या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यासंदर्भातलं निवेदन राष्ट्रपतींना सादर केलं परिस्थिती गंभीर असून जामिया मिलीया मधल्या विद्यार्थ्यांशी पोलिसांची वर्तणूक ही उद्वेगपूर्ण आहे असं त्या नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाध्यक्ष सीताराम येचुरी तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव द्रमुकचे टी आर राजदचे मनोज झा आणि सीपीआयचे डी राजा हे या शिष्टमंडळात होते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशाची राजधानी दिल्लीतल्या सीलमपूर क्षेत्रात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे अशी माहिती दिल्लीचे सहपोलीस आयुक्त अलोक कुमार यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली या परिसरात शांतता नांदावी यासाठी खेल्या वरिष्ठ नागरिकांची मदत घेत आहोत असं कुमार यांनी सांगितलं जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी गोळीबार किवा अश्रुधूराच्या नळकांड्याचा वापर केला नाही असंही कुमार यांनी स्पष्ट केलं

दरम्यान दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बजाज तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे नागरिकांनी कोणत्याही हिंसक कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये असंही राज्यपालांनी म्हटलं आहे कायदा आणि सुव्यवस्था सामान्य झाल्यामुळे आसाम सरकारनं राजधानी गुवाहाटीमधली संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे दिब्रुगढमधली संचारबंदी प्रशासनानं उठवली आहे याभागात आजपासून ब्रॉडबँड ाठेरनेट सेवा ही पूर्ववत केली आहे मोबाईल ाठेरनेट उद्यापासून सुरू होईल लवकरच रेल्वे सेवा रुळावर आणू असं ब्राान्य फ्रॉटीयर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यातली विमानसेवाही सुरू झाली आहे दरम्यान गुवाहाटी न्यायालयानं टप्प्याटप्यानं तिरनेटसेवा बहाल करायला सांगीतलं आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत असलेल्या आंदोलकांसोबत पोलीसांनी अमानुष व्यवहार केल्यासंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करायच्या आधी उच्च न्यायालयात दाखल कराव्यात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर जामिया मिलिया उलामीया विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेसह त्रिरांनी दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं ही सूचना केली

नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत बिगर मुस्लीम निर्वासितांना भारतात सन्मानानं जगता येईल यासाठी केंद्रसरकार पूर्ण प्रयत्नशील राहील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली धिं एका कार्यक्रमात बोलत होते

विद्यापीठांनी अशा प्रयोगशाळा बनवल्या पाहिजे ज्यामधे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्येचं निवारण होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल हे राष्ट्र उभारणीसाठी खूप गरजेचं आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले ते आज राष्ट्रपती भवनात केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेत बोलत होते विद्यापीठांचं उद्दीष्ट वाढवून जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट दर्जापर्यंत पोहचलं पाहिजे असंही कोविंद म्हणाले वर्ग आणि प्रयोगशाळेच्या पलीकडे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना किंवा अन्य क्लबच्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या उद्युक्त करण्यास प्रोत्साहन केलं पाहिजे तसंच विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याऐवजी रोजगारनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे असंही कोविंद यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

मात्र आता सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केला यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सभागृहाचं कामकाज आधी अर्ध्या तासासाठी तहकूब आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं

विधान परिषदेतही शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दोन वेळा पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका करत परंपरेला कांळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं आहे किफायतशीर आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकणा या ब्रॉडबँड सेवेसाठीच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड अभियानाचं उद्घाटन माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज केलं

यामुळे ग्रामीण जीवनात आमुलाग्र बदल होईल त्यातूनच भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुकर होईल असं ते म्हणाले निर्भया प्रकरणातला दोषी अक्षय कुमार सिंग याच्या शिक्षेच्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणी पीठात सामिल न होण्याचा निर्णय सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतला आहे आपल्या जवळच्या नातलगाने याआधी फिर्यादीची बाजू मांडली होती म्हणून या सुनावणीतून आपण बाजूला होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या याचिकेची सुनावणी उद्या दुसऱ्या पीठासमोर होईल झारखंडच्या निर्मितीचं उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेलं नाही असं झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष शिबु सोरेन म्हणाले राज्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार आवश्यक आहे असं पाकुर क्विं निवडणूक सभेला संबोधित करताना ते म्हणाले राज्यात महिला आणि शेतकऱ्यांचं संरक्षण होत नाहीय बेरोजगारीमुळे लोक स्थलांतरित झाले आहेत असा आरोप झारखंड काँग्रेसचे प्रभारी आरपीएन सिंह यांनी केला आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही ग्रामीण भागातील गरीब दलित आणि शेतकरी यांच्या विकासासाठी काम करू असं आश्वासन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुदेश कुमार महतो यांनी दिलं राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार बदलणं अनिवार्य आहे असं झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी म्हणाले राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी प्रसाद यादव यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोर्चाला संबोधित केलं पूर्वपरवानगीशिवाय देशात प्रवेश करणा या अज्ञात परदेशी व्यर्तिना प्रतिबंध करण्यासाठी भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलानं लेझर फेन्सिंग ही नवी यंत्रणा सुरु केली आहे

राजेश चंद्र यांनी ही माहिती दिली

गतकाळाच्या तुलनेत गेल्या वर्षी बेकायदेशीररित्या देशात प्रवेश करणा या अज्ञात व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली आहे या संदर्भात अटक झालेल्यांमधे बांगलादेश पाकिस्तान आणि चीनसह अनेक देशांसह नागरिकांचा समावेश आहे नेपाळच्या दिशेच्या सीमेवर ब हाईच आणि पीलीभीत जवळ बसवलेली लेझर फेन्सिंग यंत्रणा सीमावर्ती भागातल्या सेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं के राजेश चंद्र यांनी सांगितलं मेघालय सरकारनं शिलॉगमधली संचारबंदी आज दिवसभरासाठी शिथिल केली होती प्रवेशपरवाना लागू करण्यासंबधी विचारविनिमय करण्यासाठी मेघालय सरकारनं गुरूवारी विधीमंडळाचं विशेष सत्र बोलावलं आहे तामिळनाडूतला प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने उद्या सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे